कृषी कायद्यांबद्दल वस्तूस्थिती जाणून घ्या मन की बात मधून पंतप्रधानांचं आवाहन

सर्व सेवा संघातील अध्यक्षपदाच्या वादावर पडदा चंदन पाल यांची बिनविरोध निवड

मालवण तालुक्यातल्या ऐतिहासिक धामापूर तलावाला आंतरराष्ट्रीय वारसा पुरस्कार

सात वर्ष रखडलेल्या भामा आसखेड योजनेचं काम अखेर शनिवारी मध्यरात्री पूर्णत्वास

नक्षल हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेले असिटंट कमाडंट नीतीन भालेराव अनंतात विलीन

सलग दुसऱ्या पराभवामुळे भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका गमावली मन की बात कृषी विद्यापीठांतून शिक्षण घेत असलेल्या युवकांनी आपल्या आसपासच्या गावांत जाऊन शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून द्यावी असा सल्ला पंतप्रधानांनी काल आकाशवाणीवरुन मन की बात करताना दिला नव्या कृषी कायद्याबाबत अनेकजण अफवा पसरवताहेत तुम्ही वस्तुस्थिती जाणून घ्या नव्या तंत्रज्ञानाची मदत घ्या आज कुठे कशाला किती भाव मिळतो आहे याची माहिती एकमेकांना देत राहा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं

या घटनेचा उल्लेख करून आपल्या वैभवशाली वारशाचं जतन करणं आणि तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ

ब्रझिल मध्ये वेदांत आणि गीता शिकवणारे जोनास मासेट्टी आणि संस्कृत मधून शपथ घेणारे न्यूझिलंडच्या संसदेतले नवनिर्वाचित सदस्य डॉक्टर गौरव शर्मा यांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं

त्यांना वंदन करून मोदी यांनी कच्छच्या भूकंपात नुकसान झालेल्या गुरूद्वारा लखपत साहिबच्या पुनरुद्धाराच्या कर्तारपूर साहिब कॉरिडॉर सुरू होण्याच्या आठवणी जागवल्या लंगर परंपरेनं कोरोना काळात अनेकांची भूक भागवल्याचंही नमूद केलं पंतप्रधानांनी गेल्या काही दिवसात विविध विद्यापीठ परिसरांना दिलेल्या भेटींच्या आठवणीही जागवल्या ज्या संस्थांनी घडवलं त्या संस्थांचे आपणही काही देणं लागतो हे लक्षात ठेवा असं आवाहन मोदी यांनी केलं विविध संस्थांच्या विकासात माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या योगदानाचे दाखले त्यांनी दिले

त्यांना अभिवादन करून पंतप्रधान म्हणाले की योगी अरविंदांनी स्वदेशीचा पुरस्कार केला तो आजच्या व्होकल फॉर लोकल चा मूलमंत्र आहे आणि त्यांचे भारतियत्व जागवणारे शैक्षणिक विचार नव्या शैक्षणिक धोरणाचा आधार आहेत

दरम्यान आपण या साथीचे बरेच चढउतार पाहिले टाळेबंदीचा काळ येऊन गेला आता लसीची चर्चा आहे ती येईलच लवकर म्हणून बेपर्वाईने वागणे घातक ठरेल काळजी घ्या कोरोना विरुद्धची लढाई अजून बाकी आहे असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संकल्पातून संविधानातून आपल्याला नागरिकांच्या कर्तव्यांबाबत जी शिकवण दिली तिचे स्मरण करा असे ते म्हणाले थंडीचे दिवस येत आहेत मुलाबाळांची ज्येष्ठांची काळजी घ्या आरोग्य सांभाळा गरजवंतांना आपल्या मदतीची ऊब द्या वर्ष संपण्याआधी पुन्हा भेटूच नव्या आशेने नवा विश्वास घेऊन असे सांगत आणि आपल्या सूचना जरूर कळवत रहा असे आवाहन करुन पंतप्रधानांनी कालच्या मन की बात ची सांगता केली जितेंद्र भोई पंतप्रधानांनी मन की बात मध्ये नव्या कृषी कायद्यांमुळे होणार्या् फायद्यांचे दाखले देताना धुळे जिल्ह्यातल्या ज्या शेतकर्याीचा उल्लेख केला त्या जितेंद्र भोई यांच्या अनुभवावर आधारित हा वृत्तांत आणि भोई यांची ही प्रतिक्रीया

मात्र मका घेतल्यावर वाणी बंधूंनी देणं थकवलं टाळाटाळ सुरू केली

त्यानंतर या व्यापाऱ्यानी तीन टप्प्यात आपल्या मक्याचे पैसे अदा केले असल्याचं जितेंद्र भोई यांनी आकाशवाणीशी बोलतांना सांगितलं

अखेर चंदन पाल यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने या वादावर पडदा पडला आहे सेवाग्राम इथल्या कस्तुरबा हेल्थ सोसायटीच्या सभागृहात सर्व सेवा संघाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाची काल सांगता झाली याच अधिवेशनात अध्यक्षपदी चंदन पाल यांनी अविरोध निवड करण्यात आली माजी अध्यक्ष महादेव विद्रोही यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही कोरोना संसर्गामुळे सर्व सेवा संघाचं अधिवेशन होऊ शकले नाही त्यामुळे दूरदृश्य माध्यमातून घेतलेल्या बैठकीच्या आधारे विद्रोही यांना पदावरुन पायउतार करुन कार्यकारी अध्यक्ष म्हणून चंदन पाल यांची नियुक्ती करण्यात आली होती यातुनच पुढे महादेव विद्रोही आणि चंदन पाल असे दोन गट आमने सामने उभे ठाकले होते विद्रोही गटाने ऑनलाईन पद्धतीनं वाराणसी इथल्या प्रदीपकुमार बजाज यांची निवड करुन तसं माध्यमांना कळवलं होतं मात्र अधिवेशनाची तयारी पूर्ण करुन कडक पोलीस बंदोबस्तात अधिवेशन झालं आणि अध्यक्ष पदाकरिता चंदन पाल यांचा एकमेव अर्ज असल्यानं अविरोध निवड करण्यात आली प्रक्रीया नियमानुसार झाल्याचं निवडणूक अधिकारी रमेश पंकज यांनी स्पष्ट केलं

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जागतिक हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अवॉर्ड साठी आतापर्यंत भारतात तेलंगणा राज्यातल्या दोन साईट्सची निवड झाली होती

स्यमंतक संस्थेच्या वतीनं धामापूर तलावाबतचे तपशील केंद्रीय जल आयोगाला सादर करण्यात आले होते

इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज या जागतिक संस्थेकडून ही निवड जाहीर करण्यात आली आहे

धामापूर तलाव हे एक रमणीय ठिकाण असून सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी माड पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सदर पुरस्कारासाठी केवळ धामापूर तलावाची निवड झाल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शीरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे

मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसह विविध ठिकाणी जलवाहिनीचं काम अडवलं गेल्यानं या योजनेचं काम बंद होतं अनेकदा पोलीस बंदोबस्त तैनात करून प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याची वेळ महापालिकेवर आली अखेर आता काम पूर्ण झालं असलं तरी प्रकल्पाला विलंब झाल्यानं खर्चात सुमारे शंभर कोटी रुपयांची वाढ झाली आहे दरम्यानच्या काळात वाढत्या लोकसंख्येनं पाण्याची गरजही आणखी वाढली आहे त्यामुळे ही योजना पूर्ण होऊनही पुणेकरांची तहान भागवण्यासाठी पुन्हा एकदा पाण्याचं नव्यानं नियोजन करावं लागणार आहे

बाया कर्वे पुरस्कार अरूणाचल प्रदेशमध्ये हजारो वर्षापासून हा प्रदेश भारताचा असल्याचे अनेक पुरावे आहेत त्यामुळे अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे भाग आहे त्यावर चीनचा अधिकार कोणताही नसल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांनी काल सांगितलं

अमली पदार्थाचा व्यापार आम्ही करू देणार नाही

अंत्यसंस्कार छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नाशिक येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाचे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव यांच्या पार्थिव देहावर काल नाशिकच्या अमरधाम इथं शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले संपर्कमंत्री छगन भूजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली

उपचारासाठी त्यांना रात्री हेलीकॉप्टरने रायपुरला नेण्यात आलं मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला

हवामान राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज असूनही काल पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला आजपासून राज्यात हवामान कोरडं राहील असाच अंदाज आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं